नवीन केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप आज जाहीरए अमित शाह यांच्याकडं गृहमंत्रालय तर नितीन गडकरी यांच्याकडं केंद्रीय परिवहन महामार्ग आणि स्रक्ष्म लघ्र आणि मध्यम उद्योग मंत्रालय

आज जागतिक तंबाख् विरोधी दिनय नागप्रात विविध जनजागतीपर कार्यक्रम आयोजित

आयएसएसएफ नेमबाजी स्पर्धेत भारताला पाच सुवर्ण प्राप्त

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह नवीन गृहमंत्री असतील तर राजनाथ सिंग यांच्याकडं संरक्षण मंत्रालय सोपवण्यात आलं आहे नितीन गडकरी यांना परिवहन आणि महामार्गसहित सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा भार सोपवण्यात आला आहे अन्य प्रमुख खाते वाटप असे आहेत निर्मला सितारामन वित्त आणि कंपनी व्यवहार एस जयशंकर परराष्ट्र व्यवहार रमेश निशंक मनुष्यबळ विकास डॉ हर्षवर्धन आरोग्य आणि कुटुंब कल्याण विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान प्रकाश जावडेकर पर्यावरण आणि माहिती आणि प्रसारण पियुष गोयल रेल्वे वाणिज्य आणि उद्योग मुक्तार अब्बास नक्वी अल्पसंख्यांक व्यवहार नरेंद्र मोदी कर्मिक मंत्रालय सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन आण्विक उर्जा आणि अवकाश विभाग नरेंद्र सिंग तोमर क्रषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रालय रविशंकर प्रसाद विधी आणि कायदा दूरसंचार आणि इलेक्ट्रॅनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान स्मृती इराणी महिला आणि बालविकास आणि वस्त्रोद्योग अर्जून मुंडा आदिवासी विकास प्रल्हाद जोशी संसदीय कामकाज कोळसा आणि खान धर्मेंद्र प्रधान पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू आणि पोलाद गिरीराज सिंग पशुसंवर्धन दुग्ध आणि मत्स व्यवसाय गजेंद्र सिंग शेखावत जलशक्ती रामविलास पासवान ग्राहक संरक्षण अन्न आणि सार्वजनिक वितरण किरेन रिजिजू हरदिप सिंग पुरी संतोष कुमार गंगवार राव इंद्रजीत सिंग श्रीपाद नाईक डॉ जितेंद्र सिंग प्रल्हाद पटेल राजकुमार सिंग आणि मनसुख मांडविया यांना स्वतंत्र प्रभार राज्यमंत्रीपद देण्यात आलं आहे

नवी दिल्लीच्या हैद्राबाद हाऊस इथं त्यांनी श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाला सिरीसेना यांची देखिल भेट घेतली दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय मुद्यांवर चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी सांगितलं क्षेत्रीय शांतता समृद्धी आणि संरक्षण या मुद्यांवर दोन्ही देशांनी सहकार्यानं काम करण्याच्या आवश्यकतेचा पुनरूच्चार सिरीसेना यांनी यावेळी केला श्रीलंकेसोबतचे द्विपक्षीय मैत्रिपूर्ण संबंध वृद्धिंगत करणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं

ही शिष्यवृत्ती राष्ट्रीय संरक्षण निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येत असून याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे यामध्ये राज्य पोलीस दलातील ज्या कर्मचाऱ्यांचा दहशतवादी अथवा नक्षल हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे अशा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांचा समावेश करण्यात आला आहे

माध्यमांचं स्वातंत्र्य हे लोकशाहीचे सार असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्ली इथं आपल्या खात्याचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हटलं लोकशाहीत माध्यमांच्या भूमिकेला अनन्यसाधारण महत्व असल्याचं सांगत आपलं सरकार माध्यमांचं स्वातंत्र्य जपण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरूच्चार त्यांनी यावेळी केला आज जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे तंबाखू आणि तंबाखूच्या ध्रामध्ये निकोटीन सारखे सात हजारह्न अधिक विषारी रसायनं असतात जेणेकरून व्यसनाधिन माणसास कॅन्सर सारखे द्र्धर आजार होतात व्यसनाधिन व्यक्तीच नाही तर त्यांचं क्टूंबही तंबाखूच्या व्यसनाचा बळी ठरत आहेत राज्य शासन आणि सलाम मुंबई फाउंडेशन संय्क्तरित्या स्दृढ महाराष्ट्र बनविण्याचं कार्य करित आहे म्ंबईसह राज्यातील शाळा तंबाख्म्क्त करण्यासाठीच्या अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सक्रीय सहभाग घ्यावा आणि देशाची पिढी निरोगी करावीए असं आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजक्मार बडोले यांनी मंंबई इथं केलं जागतिक तंबाख् विरोधी दिनानिमित मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं शाळांच्या परिसरात मिळणारा पेन हक्का बंद करण्याचं काम राज्य शासन करीत असूनए भविष्यात संपूर्ण शाळा या तंबाखमुक्त करण्यासाठीचे प्रयत्न शासनानं सुरु केले असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं दरम्यान आज नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात तंबाख् विरोधी दिनानिमित्त तंबाख्रच्या दुष्परिणामांवर डॉ

कांबळे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच तंबाखूपासून होणाऱ्या आजारांप्रति जागरूकता करणाऱ्या एका चित्रपटाचं प्रदर्शन देखिल यावेळी करण्यात आलं

फिक्कीनं चालू म्हणजेच मे महिन्यात उदयोग व्यवसायए बँकींग आणि वितीय संस्था क्षेत्रांशी संबंधीत असलेल्या अर्थतज्ञांमध्ये हे सर्वेक्षण केलं होतं या वर्षात चलन फ्गवट्याचा दर सामान्य राहीलए असंही या अहवालात म्हटलं आहे जम्म्र काश्मीरच्या दक्षिण काश्मीर क्षेत्रातील शोपियान जिल्ह्यात द्रागड सुगान भागात सुमारे नऊ तास चाललेल्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच जम्म्र काश्मीर पोलीस सुरक्षा दल आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडीनं संयुक्त शोध मोहीम हाती घेतली होती सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतं दहशतवादी हिजबूल मुजाहिद्दीन आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांचे सदस्य होते

विदर्भात चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ याठिकाणी अत्याधिक उष्मा जाणवणार असल्यानं हवामान खात्यातर्फे उद्यासाठी अतिसतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे

विदर्भासहित उर्वरित महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र भागात तसंच पूर्व मध्यप्रदेश आणि छत्तीसगड इथं देखिल उष्णतामान कायम राहणार आहे हलक्या स्वरूपाची पर्जन्यवृष्टी विदर्भात काही ठिकाणी होण्याची शक्यता हवामान खात्यातर्फे वर्तवण्यात आली आहे

मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर ब्लडाणाशहराला तीव्र पाणीटंचाई भेडसावण्याची शक्यता आहे ब्लडाणा शहरासह परिसरातील गावाला येळगाव धरणावरुनपाणीप्रवठा केला जातो

द्ष्काळाम्ळे जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पातील जलसाठा कमालीचा घटला आहे प्रकल्पातील जलसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत नैसर्गिक आपतीमध्ये काम करताना एखाद्या माहितीला अधिकारीए कर्मचारी किती आणि कसा प्रतिसाद देतात यावर त्या नैसर्गिक आपत्तीमध्ये होणारे न्कसान आणि जीवित हानी अवलंबून असते परिस्थितीला नियंत्रणात आणणं आणि एकही जीवित हानी होऊ नये यासाठी नैसर्गिक आपतीच्या काळात प्रत्येक अधिकाऱ्यानं जबाबदारीनं काम करावं असं आवाहन वध्याचे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी केलं जिल्हा आपती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीनं मान्सून पूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली यावेळी ते बोलत होते

गाव पातळीपर्यंत योग्य माहितीचे प्रसारण होते की नाही याची शहानिशा करावी

या स्पर्धेत भारत पदकांच्या मालिकेत पहिल्या स्थानावर आहे महिलांच्या दहा मीटर रायफल प्रकारात अपूर्वी चंदेला तर पंचवीस मीटर रायफल प्रकारात राही सरनोबत हीनं स्वर्णपदक पटकावलं प्रूषांच्या दहा मीटर रायफल प्रकरात सौरभ चौधरीनं तर मिश्र गटात दहा मीटर रायफल प्रकारात अंज्म म्दगल आणि दिव्यांग सिंह पवार यांनी स्वर्ण पदक पटकावलं तर प्रूषांच्या दहा मीटर रायफल प्रकारात मन्बाकर आणि सौरभ चौधरी या जोडीनं स्वर्ण पदक जिंकलं आहे नागपुरातील लोकमान्य नगर ते सुभाषनगर दरम्यान मेट्रोची ट्रायलरन घेण्यात आली ही फेरी तांत्रिकदृष्ट्या चाचणी करण्यासाठी महत्वाची मानली जात आहे

अंदाजे तीन पूर्णांक आठ लक्ष युनीट उर्जा दरवर्षी या प्रकल्पासाठी वापरण्यात येणार आहे

यामध्ये सिंदखेड राजा ताल्क्यातील सावरगांव माळए देऊळगाव राजा ताल्क्यातील गोळेगांव आणि निमखेड या गावांचा समावेश आहे ही गावं नवनगर म्हणून घोषित केल्याची आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला नवनगर विकास प्राधिकरण म्हणून घोषित केल्याची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे